प्रचारासाठी फक्त तीन दिवस उरले असल्यानं विविध राजकीय पक्षांनी आपले आघाडीचे प्रचारक दिल्लीत पाठवले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र यांनीही आज जाहिरसभा घेतली देशभरात कुठेही चालू शकेल शिधापत्रिका व्यवस्था लागू करण्यासाठी सरकार काम करत आहे यामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधीच्या शोधार्थ स्थलांतर लाखो लोकांना फायदा होईल असं मोदी यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायद्या संदर्भात दिशाभूल केली जात आहे यात दिल्लीतल्या राज्यसरकारचा ही समावेश असणार मात्र अशा प्रकारच्या मत पेटीच्या राजकारणातून दिल्लीचा विकास होऊ शकत नाही ही समज दिल्लीच्या नागरिकांमध्ये आहे असा विद्वास मोदी यांनी व्यक्त केला काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दिल्ली निवडणूसाठी आपली पहिली सभा घेतली यासभेत त्यांनी भाजपा आणि आम आदमी पार्टीवर टिका केली तरुणांना रोजगार पुरवण्याबाबत या पक्षांना रस नाही त्याचं उद्दिष्ट समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं आहे असा आरोप गांधी यांनी केला आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आम आदमी पक्षाचा जाहिरनामा प्रकाशित केला आप पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जनलोकपाल विधेयक आणणार असल्याचं योवेळी सांगितलं

या जाहिनाम्यात आप पक्षानं घरपोच राशन पुरवठा दहा लाख ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवणार असल्याचंही म्हटलं आहे दिल्लीच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी प्रयत्न करणार असल्याचही या जाहिरनाम्यात म्हटलं आहे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करताना यापुढे कोणतीही कागदपत्रे तसंच आधार क्रमांक देणं अनिवार्य नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे ज्या राज्यांनी लोकसंख्या नोंदणी बाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांच्याशी सरकार चर्चा करेल असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितलं लोक त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे नोंदणी करू शकतात असं त्यांनी सांगितलं नोंदणी दरम्यान ज्यांचं नागरिकत्व संशयास्पद असेल त्यांची फेर तपासणी होणार नाही असंही राय यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय पातळीवर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्याचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं

राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शन ठरावावर चर्चा सुरू झाली भाजपा खासदार भुपेंद्र यादव यांनी चर्चेला सुरूवात करतांना सरकार कोणत्याही धर्माच्या वा जातीच्या आधारावर भेद न करता देशाच्या विकासासाठी काम करत असल्याचं सांगितलं

जनतेच लक्ष बेरोजगारी महागाई आणि काळ्या पैशांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार या मुद्यांचा वापर करत असल्याचं ते म्हणाले लोकसभेमध्ये आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शक ठारावा वरील चर्चा पुन्हा सुरु झाली आहे विरोधी पक्षांनी या ठरावात दुरुस्ती करण्याची मागणी केली असली तरी सत्तारुढ भाजपा आणि मित्रपक्षांनी ही मागणी नाकारात ठरावाला समर्थन देत सरकारची स्तुती केली प्रधानमंत्र्यांच्या उत्तरानंतर लोकसभेत हा ठराव मंजूर होईल निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निकालाची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे असं राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू म्हणाले पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे संजयसिंग यांनी राज्यसभेत केली आहे

कामकाज पुन्हा सुरु होताचं काँप्रेस डी एम के आणि त्रेर विरोधी पक्ष सदस्य घोषणा देत सदनाच्या हौदयात उतरले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे या संकटाला तोंड देण्यासाठी स्वतंत्रपणे केलेले प्रयत्न उपयोगाचे ठरणार नाहीत असं मत या देशांनी व्यक्त केलं असून जर्मनी ब्रिटन आणि फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक आज होण्याची शक्यता आहे या बैठकीत ते प्रवास नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाय आणि या विषाणूसंदर्भातल्या संशोधनासाठीच्या प्रयत्नांमधे समन्वय साधण्याबाबत प्रयत्न करतील

कोरोना विषाणूविरोधात प्रतिबंधात्मक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांसोबत बैठक घेतली जनजागृती आणि देखरेख यावर सुदान यांनी भर दिला विमानतळावरील देखरेख व्यवस्था अधिक कारेकोर करण्याचे निर्देश त्यांनी दिले चीन सिंगापूर थायलंड आणि हाँगकाँग श्रून आलेल्या प्रवाशांची दिल्ली कोलकत्ता मुंबई कोचिन बंगळुरु हैदराबाद आणि चैन्नई या सातही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पुलांवरच्या निर्धारित प्रवेशद्वारांवर चाचणी होईल आरोग्य नौवहन परराष्ट्र व्यवहार आणि गृह खात्याच्या मंत्रिगटानंही काल प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेतला आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार या गटाची स्थापना झाली आहे बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार श्विं येत्या सात तारखेला होणा या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत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

अर्थसंकल्पामुळे जी घसरण झाली होती त्यापूर्वीच्या पातळीवर तो पुन्हा पोहोचला आहे

गुंतवणूकदारांनी समभागाच्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या खरेदीमुळे निर्देशांकात वाढ झाल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे

सरक्षण क्षेत्रातल्या अग्रगण्य तंत्रज्ञान एकाच ठीकाणी उपल्ब्ध करुन देणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे

राष्ट्रपती भवनातल्या वार्षिक उद्यानोत्सव आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खुला केला उद्यापासून राष्ट्रपती भवनातलं मुगल गार्डन सर्वसामान्य नागरिकांना पाहाता येणार आहे तुलीव आणि तिर परदेशी फुलं हे यावर्षीचं प्रमुख आकर्षण आहे

भारताकडून सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि दिव्यांश सक्सेना यांनीच आव्हान पार केलं

कोलकाता ब्रिं सुरु असलेल्या राष्ट्रीय भारत्तोलन स्पर्धेत माजी जगज्जेती मीराबाई चानूनं स्वतःचाव राष्ट्रीय विक्रम मोडला

गेल्या वेळेपेक्षा दोन किलो वजन तिनं अधिक उचललं